या योजनेच्या लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याच्या सांगता सोहळ्यातही ते सहभागी होणार आहेत यावेळी साईबाबा विश्वस्त संस्थेच्या विविध विकास कामांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते होणार आहे याशिवाय शताब्दी वर्षानिमित्त काढलेल्या चांदीच्या नाण्याचं अनावरणही त्यांच्या हस्ते होईल ज्या मोबाईल सेवा ग्राहकांना दुरसंचार परिचालकांकडच्या नोंदीमधून आधारचा तपशील वगळायचा आहे त्यांनी पर्यायी पडताळणी कागदपत्रं सादर करणं आवश्यक असल्याचं सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ प्रक्रियेदरम्यान सेवा खंडित केली जाणार नाही असं द्रसंचार विभागानं स्पष्ट केलं आहे द्रसंचार परिचालकांनी नेहमीच द्रसंचार विभागाच्या सूचना आणि नियमांचं पालन केलं असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचंही पालन केलं जाईल असं सी ओ ए आयचे महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी म्हटलं आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराच्या तक्रारींचा त्वरित निपटारा करण्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला केल्या आहेत कामाच्या ठिकाणी लैंगिक सचना अत्याचाराला बळी पडलेल्या महिला स्वतःच्या उंछेनुसार राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागू शकतात असं गांधी यांनी टवीटरवर म्हटलं आहे

उद्या भारताचा मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे माओवाद्याशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले कार्यकर्ते गौतम नवलखा यांनी त्यांच्या विरुद्ध पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली असून आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवलं जात असून आपल्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्यानं गुन्हा रद्द करावा अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे